त्यापैकी एक पुणे जिल्ह्यात तर एक रायगड जिल्ह्यातील आहे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे आज लोणावळा तळेगाव आणि मुंबई पुणे महामार्गावर झाडं पडण्याच्या अनेक घटना घडल्या

मुंबई पुणे महामार्गावर खंडाळ्यामध्ये विजेचा खांब कोसळल्याने खंडळा ते खोपोली मार्ग बंद झाला आहे निसर्ग चक्रीवादळाचा फटका पुणे शहर आणि जिल्ह्यातील वीजयंत्रणेलाही बसला

दरम्यान महावितरणतर्फे वीजप्रवठा प्रर्ववत करण्यासाठी भरपावसातही युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू होती

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

पुणे शहारातील प्रतिवंधित क्षेत्रनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना करीर यांनी केल्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते

तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता निर्माण करण्यावर भर देण्याचे आदेशही करीर यांनी दिले

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा शारीरिक अंतर पाळन तातडीनं घेण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली ध्रमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे कोरोनाच्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यापासून सभा तहकूब करण्यात येत आहे यामुळे अनेक प्रभागातील महत्त्वाची काम थांबली असून नगरसेवकांना आणि नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असं धुमाळ यांनी म्हटले आहे

गेल्या दोन महिन्यापासून कंत्राटी कामगारांचे पगार झाले नसून आर्थिक मदत न मिळाल्यास चालू महिन्यात कायम तसेच कंत्राटी कामगारांना पगार देणं अवघड होणार आहे असंही त्यांनी म्हंटलं आहे

उड्डाणप्रल पाडायला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे मात्र पूल पाडण्याचा निम्मा खर्च पुणे महापालिकेने करावा असा प्रस्ताव पीएमआरडीए तर्फे ठेवण्यात आला आहे यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे रासने यांनी स्पष्ट केलं

त्यापैकी पर्वती पाचगाव आणि वेताळ टेकडीवर वन उद्यान विकसित केलं जात असून या जमिनीला कुंपण घालण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा कालपासून रावेत बंधाऱ्याचा जलउपसा केंद्राचा विद्यत प्रवठा खंडीत झाल्यानं विस्कळीत झाला आहे त्यामुळे उद्याही शहराला विस्कळीत पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे निसर्ग चाक्रीवादलामुळं पुणे आणि परिसरात आज दिवसभर पाउस सुरू असुन हवेत गारठा निर्माण झाला आहे

नमस्कार